त्यांच्या निधनानंतर आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय विारतींवर राष्ट्रध्वज अध्यावर उतरवण्यात येईल अनंतकुमार यांच्या निधनानं संपूर्ण देशाचं विशेषतः कर्नाटकचं मोठं नुकसान झालं असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे अतिशय कमी वयात राजकारणात प्रवेश करुन अनंतकुमार यांनी समाजाची सेवा केली त्यांच्या चांगल्या कामासाठी ते कायम स्मरणात राहतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे अनंतकुमार यांच्या निधनानं भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे सार्वजनिक प्रसारण दिन आज साजरा केला जाणार आहे

त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त आज नवी दिल्ली क्षे आकाशवाणीच्या स्वारतीत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे

कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात आॅक्टोबर महिन्यात भारनियमन करण्यात आलं होतं मात्र दिपावली सणाच्या काळात ते बंद करण्यात आलं आता कोळसा टंचाईचा प्रश्न सुटला असून वीज निर्मिती केंद्रांकडे पुरेसा कोळसा असल्यामुळे भारनियमन होणार नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे

सलग दोन विजयांमुळे भारतीय महिला क्रिकेट संघ ब गटात चार गुणांसह मजबूत स्थितीत आहे गटातल्या पाच संघांपैकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत पाकिस्तान लष्करानं काल दुपारी जम्मू काश्मीरमधे केलेल्या गोळीबारात नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर शिंदेवाडी येथील जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले काल दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने नौशेरा सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला यामध्ये गोसावी यांना गोळी लागुन ते जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं